अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोप्रे यांनी दिली

जिल्ह्यात आता र्यंत करोनामुळे तीन बळी गेले असून ाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

ालघर इथल्या कोविड विषाणूची लागण झालेल्या एका रिचारिकेचा ती आणि मुलगी तसंच डहाणूमधल्या एका व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग झाला आहे डहाणू इथल्या रुग्णाचा म्ंबईतल्या के ई एम रुग्णालयात कोविड विषाणू बाधित अन्य रुग्णांबरोबर सं र्क आला होता नवेल तालुक्यातल्या उलवे इथं एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे त्याम्ळे उलवे इथली उन्नती ही रहिवासी इमारत प्रशासनानं सील केली आहे लातूर जिल्ह्यात काल कोरोनोमुळे उदगीर इथल्या एका महिलेचा मृत्यु झाला आहे

जालना जिल्ह्यात आणखी दोन नवीन कोरोना ॉझिटिव्ह रुग्णांची भर डली

अमरावती जिल्ह्यात आणखीन ाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे

अमरावतीत आरोग्य सेवक आणि ोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे

सांगली जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण कोरोना ॉझिटिव्ह आढळल्यामुळे

कोल्हाप्र जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे यात तीस वर्षीय महिला व अकरा वर्षाचा म्लगा आणि शाच वर्षाच्या मूलीचा समावेश आहे तिघांनीही मुंबईहन कोल्हा रला प्रवास केला होता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या रुग्णालयात येत्या दोन दिवसात टेली रेडीओलॉजी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

नाशिकमध्ये टेली मेडिसीनची व्यवस्था आणि स्प्रेशल टास्क फोर्सच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टर्सचा सल्ला रुग्णांना मिळणार आहे

त्यामुळे रुग्णांचे निदान आणि उप्पचार वेळेत होईल असं टोपे यांनी नमूद केलं

शेजारच्या राज्यातले हे सर्व रुग्ण होते

जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं न्हां फिरवण्याची तसंच या महामारीची द्सरी लाट थो वण्याची तयारी करत आहेत

बलराम भार्गव यांनी आज ही माहिती दिली

रेल्वेच्या सर्व नियमित मेल एक्सप्रेस ॅसेंजर आणि उ नगरी गाड्यांची वाहतूक ढची सूचना येई र्यंत स्थगित राहील असं रेल्वेने जाहीर केलं आहे

या गाड्यांसाठी प्रवासाच्या स्रुवातीच्या स्थानकावर प्रवाशांचं स्क्रीनिंग होईल

त्याचं तिकिट रद्द करुन पूर्ण रक्कम रत केली जाईल

भविष्यात त्यांच्या क्वी कोणाला संसर्ग झाल्याचं आढळलं किंवा बाधितांचे सं र्क शोधायची गरज डली तर ही माहिती उ य्क्त ठरेल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं रेल्वेनं बारा मे ासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची ढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा जास्त तिकिटं प्रवाशांनी आरक्षित केली आहेत

दिल्लीहन निघालेली विशेष गाडी आज म्ंबई सेंट्रल स्थानकात ोचली सर्व प्रवाशांची सरकारच्या दिशानिर्देशांन्सार त ासणी झाली तसंच त्यांचं सामानही निर्जत्क करण्यात आलं

काल त्यांनी उदयोग व्यापाराला विशेषतः सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगांना त रवठा आणि दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या होत्या केंद्र सरकारने उदयोगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरने स्वागत केलं आहे ॅकेज मधील अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार असून उद्योग विस्तारासाठीही त्याचा चांगला उधयोग होईल असं चेंबरचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी म्हटलं आहे

हे सर्व मजूर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात निघाले होते

घटनेची माहिती मिळताच उ जिल्हा रुग्णालयाच्या रूग्णवाहीकेदवारा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं

या प्रवासादरम्यान प्रसूत झालेल्या एका महिलेला तिच्या कूटुंबियांसह रुग्णवाहिकेतून तिच्या मुळ गावी ाठवण्यात आलं

त्यांना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशम्ख यांनी हिरवा झेंडा दाखवला

टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये असे निर्देश राज्य महामार्ग ोलिस विभागानं आ ल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत काही ोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली अशा कामगारांकडून क्षे वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्याच्या ार्श्वभूमीवर हे निर्देश जारी केले आहेत एखादा शोलिस कर्मचारी स्थलांतरित कामगारांकडून दंड वसूल करताना आढळला तर त्याला नोकरीतून बडतर्फ केलं जाईल असा इशारा दिला असल्याचंही पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे अकोला जिल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात भारतीय कापूस रिषदेचं कापूस खरेदी केंद्र सुरू केलं असून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे कृषी उत् न्न बाजार समितीच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये काप्रस खरेदी करता अनेक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असून काप्रस खरेदीला सुरुवात झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे

आकाशवाणीतर्फे उत्तम बातम्या शाठविणाऱ्या देशभरातल्या प्रतिनिधींसाठी एका स्थार्धेचे आयोजन करण्यात येते

गेला आठवड़यात हा प्रस्कार आकाशवाणीचे वाशिमचे वार्ताहर सूनिल कांबळे यांना जाहीर झाला आहे

कोरोना योद्ध्यांना यातून मदत मिळेल यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं गण ती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ ॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे

यावेळी मूर्तीकारांसह सार्वजनिक मंडळं स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरग्ती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे